योजनेचा लाभ मिळणार

माध्यमातून थेट प्रसारण मनपा शाळांमध्ये आज पहिल्याच दिवशी प्रवेश उत्सव साजरा

या योजनेअंतर्गत लाभार्थी क्टंबांना प्रति वर्ष पाच लाख रुपयापर्यंत सर्जिकल आणि मेडिकल उपचार मान्यताप्राप्त खासगी आणि शासकीय रुग्णालय मार्फत उपलब्ध होणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि विविध घटकांच्या सहभागासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल स्वाक्षरीचे पत्र आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत पाठवण्यात येत आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी क्टुंबातील सदस्यांना स्वतःची कार्ड तयार करणे आवश्यक आहे त्यासाठी सेतू केंद्र किंवा आरोग्य केंद्रात मित्रांना भेटून कार्ड तयार करून घेण्याबाबत संबंधित नागरिकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश आरोग्य विभागास देण्यात आले आहे

भारतीय उद्योग आणि व्यापार यांना पुरेसं संरक्षण रालोआच्या सरकारतर्फे मिळेल असं आश्वासन केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी आज दिल लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले कि राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमकतेबाबत कधिही तडजोड न करता आंतरराष्ट्रीय व्यापार साधला जाईल शिवाय अमेरिके सोबतचे राजकीय तसंच व्यापारी संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं अमेरिकेचे सचिव माईक पाम्पीओ यांनी आपल्या त्री दिवसीय श्रेटीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत भारत आणि अमेरिका या उभय देशांदरम्यानच्या संबंधाना बळकटी आणण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटरवर सांगितलं

दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पाम्पीओ यांचं स्वागत केलं असून दहशतवाद एच

व्हिसा आणि इराकमधून आयात करण्यात येणाऱ्या तेलाच्या व्यवहारानं निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर चर्चा होणार आहे नागपूर औरंगाबाद सिंध्दर्ग मंबई आणि शिर्डी या प्रम्ख पर्यटन क्षेत्रांच्या ठिकाणी ेट्रीझम पोलिस ही पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा प्रवणारी संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयक्मार रावल यांनी दिली जागतिक व्यापार केंद्रातंर्फे काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मुरुड इथं तेराशे एकरवर पर्यावरणपूरक पर्यटक केंद्रांचा विकास करण्यात येणार असून त्यातून वव्व्यकीय पर्यटनास चालना मिळणार असल्याची माहितीही रावल यांनी यावेळी दिली पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक आणि परदेशी पर्यटकांचं आकर्षण असलेल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बसस्थानकांच्या आध्निकीकरणासाठी यंदाच्या वर्षी शंभर कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत

राजर्षी छत्रपती शाह महाराज यांच्या जयंतीनिमित विधानभवनात विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाह महाराज यांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केले छत्रपती राजर्षी शाह महाराज यांची जयंती आज सामाजिक न्याय दिन म्हणून ठिकठिकाणी साजरी करण्यात येत आहे राजर्षी छत्रपती शाह महाराज यांच्या क्रांतिकारी कार्याम्ळे देशातील परिवर्तनाच्या चळवळीला गती मिळाली असे प्रतिपादन वित आणि कोषागार सहसंचालक उत्तमराव सोनकांबळे यांनी आज अमरावती इथं केले त्याच प्रमाणे ब्लढाणा औरंगाबाद अहमदनगर वाशिम परभणी कोल्हापूर लातूर इथं देखिल सामाजिक न्याय दिना निमित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं समाजसेवी व्रत घेतलेले डॉ अभय आणि डॉ राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी

पदवी प्रदान करण्यात येईल मुंबईत बॉम्बे हॉस्पीटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेसमध्ये झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत विद्यापीठाचे प्रति क्लपती गिरीष महाजन यांनी ही घोषणा केली ग्रामसभेच्या कामकाजातील पारदर्शकतेसह उत्तरदायीत्वात वाढ होण्याच्या ृष्टीनं पाचशे पेक्षा जास्त गावांच्या विशेष ग्रामसभेचं थेट प्रसारण यू ट्यूबच्या माध्यमातून करण्यात आलं गावाच्या विकासाशी संबंधित विभीन्न निर्णय घेण्यामागे ग्रामसभेचा महत्वाचा सहभाग असतो यामध्ये सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी लाभाथ्र्यांची ओळख पटवून निश्चिती करण्याचं कार्य ग्रामसभा करत असते ग्रामसभेला महत्वाचे अधिकार असून सर्वोच्च निर्णय घेणारी ही संस्था असते

तसंच गावाच्या विकासा संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेणारी ही एक महत्वाची संस्था म्हणून मानले जाते

त्यामुळं त्याचा आम्हाला अभिमान असल्याची भावना जिल्ह्यातील देवाळा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे म्ख्याध्यापक संजिव क्षिरसागर यांनी आकाशवाणी सोबत बोलताना व्यक्त केली नागरिकांना वृक्ष लावण्याची इच्छा असते परंत् ते रोपं कुठून मिळवायचे हा प्रश्न असतो

यावर्षी ही तो राबविण्यात येत आहे अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली सहजतेने आणि कमी किंमतीत रोप उपलब्ध झाले की लोक हमखास वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी होतात हा अनुभव आहे त्यादृष्टीने नुकताच वन विभागाने एक शासन निर्णय ही निर्गमित केला आहे गर्दीच्या ठिकाणी जिथून लोकांना रोप घेऊन जाणे शक्य आहे आणि जागा उपलब्ध होणार आहे तिथे ही सवलतीच्या दरात रोपे उपक्रमांतर्गत स्टॉल उभारण्यात येतील

अमरावती विभागात रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे आता खरिपाची पेरणी आद्रा नक्षत्रात सुरू झाली आहे सध्या शिवारात पेरणी पूर्ण मशागतीला वेग आलेला आहे

म्लांना शाळेत येण्याची हरहर लागावी आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा यासाठी मनपा शाळांमध्ये आज पहिल्याच दिवशी प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला कुठे प्रभातफेरी निघाली कुठे विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली कुठे गुणवताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर कुठे विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करून विद्यार्थ्यांना अनोखी भेट देण्यात आली पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी ग्लाबपुष्प देऊन स्वागत केले तर विविध शाळांमध्ये पदाधिकारी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाने मनपा शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला